अमित शहा यांचं आश्वासन देशाच्या अखंडतेला बाधा येईल अशी कोणतीही विधान जम्मू कश्मीरबाबत न करण्याचं उपराष्ट्रपती व्यकय्या नायडू यांचं

या बैठकीत आर्थिक भागीदारी व्यापार गुंतवणूक आणि कृषी क्षेत्र ऱ्यादी मुद्यांवर चर्चा झाली त्यानंतर हैदराबाद हाऊस ॐ झालेल्या वैठकीत दोन्ही नेत्यांमधे विज्ञान शिक्षण तंत्रज्ञान लोकांमधील संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या विषयांवरही बोलणी झाली

जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्केल काल संध्याकाळी तीन दिवसाच्या भारत भेटीवर आल्या आहेत मर्केल यांच्या सोबत त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्री आणि सचिव तसच मोठे उद्योगपती देखील आले आहेत प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यांच नवी दिल्ली आतंरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं मर्केल यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवन ध्वं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं त्यानंतर त्यांनी राजघा ध्व जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केलं त्या आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भे धेणार आहेत

खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं नागरिकांच्या खासगीपणाचा भंग करणाऱ्या कोणत्याही मध्यस्था विरोधात सरकार कठोर कारवाई करेल असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे व्हा सिअधिवर होणा या खासगीपण भंगाच्या प्रकरणांवर सरकार फार चिंतीत असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे हे रोखण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत असं सरकारनं व्हा अअप्रभा विचारलं आहे

झियलच्या हेरगिरी करणा या संस्थेनं पेगासस या सॉफ बिअरच्या माध्यमातून भारतीय वार्ताहर आणि मानवी हक्क कार्यकर्ते यांची हेरगिरी केल्याचं उघडकीस आलं आहे त्या नंतर हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जातंय महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीचा आढावा धेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाईल असं आढासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचं राजभवननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हालं आहे यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी शाह यांना फोन केला होता त्यावेळी शहा यांनी हे आश्वासन दिलं महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे आणि शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी काल भे घेतली ही सदिच्छा भे असल्याच राऊत यांनी बातमीदारांना सांगितलं शिवसेनेनं सत्ता स्थापनेची संधी सोडू नये असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे दरम्यान योग्य कालावधीत सरकार बनू शकलं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवा श्रेक शकेल राज्यघ जितल्या तरतुदींनुसार कारवाई करावी लागे असं भाजपा नेते सुधीर मुनगं ींवार यांनी म्हा लं आहे

शैक्षणिक संस्थांच्या आर्थिक गरजांकरता देणगी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची झाली असून विद्यार्थ्याना शिक्षण देऊन एक पिढी घडवण्यात या संस्थांची कामगिरी मोठी आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले पंजाब हरयाणा मध्य प्रदेश छत्तीसगड कर्ना क्रि आणि केरळ या राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आगामी कालावधीत हे प्रदेश विकासाची नवनवीन शिखरं गाठतील असा संदेश राष्ट्रपतींनी दिला आहे अरबी समुद्रात आलेल्या महा या चक्रीवादळानं लक्षड्रीप बेध्मार केलं आहे

या वादळाच्या प्रभावामुळे लक्षहीपच्या अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसंच येत्या मच्छिमारांनी येत्या सोमवारपर्यंत आग्नेय अरबी समुद्र मध्यपूर्व तसंच केरळ आणि कर्ना केच्या किनारपट्टी भागात जाऊ नये असा शारा जारी करण्यात आला आहे अरुणाचल प्रदेशमधे यावर्षी प्रथमच बहुभाषिक लेखकाचं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे पूर्व सियांग जिल्ह्यात पासीघा या प्राचीन शहरातल्या उद्यानविधी आणि वनाभ्यास महाविद्यालयात उद्या या संमेलनाचं उद्वा

राष्ट्रीय एकतेला बाधा येईल अशा प्रकारचं जम्मू आणि काश्मीर संदर्भातलं कोणतंही वक्तव्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करू नये असं आवाहन उपराष्ट्रपती एम

सरदार वल्लभभाई पोक्ष यांच्या जयंतीनिमित्त हैदराबाद क्षे आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते

तात्पुरत्या काळासाठी लागू केलेलं कालबाह्य कलम रद्द करण्यासाठी भारताचे प्रधानमंत्री आणि संसदेनं उचलेल्या पावलांमुळे या क्षेत्राला दीर्घकालीन स्थैर्य प्राप्त होईल असा विधास त्यांनी व्यक्त केला जम्मू कश्मीरच्या जनतेला केंद्र पुरस्कृत योजनांचे लाभ मिळावेत यासाठी संसाधनांचा समयोचित वापर गरजेचा आहे असं जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी म्हालिं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा डेमोक्रविक पार्टीचा प्रस्ताव अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेनं संमत केला आहे

सर्वसाधारणपणे सर्व प्रतिनिधींनी आपापल्या पक्षाच्या भूमिकेच्या अनुरूप मतदान केलं

अंतिम फेरीत तिचा सामना जपानच्या हारुनो ओकुनो बरोबर रंगणार आहे भारताच्या ज्योतीला रशियाच्या नडेझदा सोकोलोवाने हरवल्यामुळे भारताचं चौथं पदक थोडक्यात हुकलं जागतिक कुस्ती स्पर्धेच्या या वयोग ित गेल्या तीन वर्षात आतापर्यंत एकही भारतीय खेळाडूनं सुवर्णपदक मिळवलेलं नाही कॉप बिंगी फाईव्ह या हवामानविषयक शिखर परिषदेचं यजमानपद स्वीकारायला स्पेनच्या सरकारनं मान्यता दिली आहे चिलीमध्ये या परिषदेविरोधात सरकारचा निषेध करणारी निदर्शनं झाल्यानंतर चिली सरकारनं या परिषदेचं आयोजन करायला नकार दिला होता

अमेरिकन लष्करानं केलेल्या हल्ल्यात बगदादी ठार झाल्याचं वृत्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं